याशिवाय स्थलांतरित मज्रांच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे यापैकी सुमारे तीन हजार व्हेंटिलेटर तयार झाले असून एक हजार तीनशे पेक्षा अधिक व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रासह सहा राज्यांना पुरवण्यात आले आहेत

चीनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता महाराष्ट्र सायबर विभागानं वर्तवली आहे

हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत असून त्यापासून सावधानता बाळगावी असे आवाहन सायबर विभागानं केलं आहे

अशा कोणत्याही ईमेल ला प्रतिसाद देऊ नये आणि फाईल डाऊनलोड करु नये असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे

ते काल प्रण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही त्यामुळे कोविडग्रस्तांवर उपचारासाठी महापालिकांना आर्थिक मदत करणं गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले प्रशासन विविध उपाययोजनांचा प्रभावी वापर करत आहेत मात्र खासगी रुग्णालयांचा प्रेसा वापर होतो की नाही याची पडताळणी होत नसल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं दरम्यान टाळेबंदीच्या काळात वीज ग्राहकांना वाढीव वीज देयकं पाठवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे टाळेबंदीच्या कालावधीत वीज वितरण कंपन्यांना मीटर रिडिंग करणं शक्य नव्हतं त्यामुळं त्यांनी ग्राहकांकडून जास्तीचं देयक वसूल केलं असं फडणवीस यांनी या पत्रात नमूद केलं आहे

सौदी अरेबियाच्या मंत्र्यांनी आपल्याला दरध्वनीवरून झालेल्या चर्चेत या वर्षी हज यात्रेकरूंना पाठवू नये असं सुचवल्याचं ते म्हणाले

यात्रेची संपूर्ण रक्कम कपात न करता यात्रेकरूंना परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचंही नक्की यांनी सांगितलं

या औषधाची योग्य तपासणी होईपर्यंत पतंजलीनं जाहीरात करणं थांबवावं असं आय्ष मंत्रालयानं सांगितलं आहे बाबा रामदेव यांनी काल या औषधाचा दावा केल्यानंतर मंत्रालयानं दाव्यांची पडताळणी करण्यासाठी पतंजली आयुर्वेद लिमिटेडला औषधांची नावं त्यातील घटक तसंच या औषधाचं संशोधन करण्यात आलेल्या ठिकाणाचा तपशील मागितला आहे तसंच या औषधांच्या परवान्यांच्या प्रती आणि उत्पादनांच्या मंजुरीचा तपशील देण्याची विनंती मंत्रालयानं उत्तराखंड सरकारच्या संबंधित राज्य परवाना प्राधिकरणालाही केली आहे मात्र औषध विकण्यासंबंधी मंत्रालयानं अद्याप कोणतीही सूचना केली नाही

औरंगाबाद इथं काल चार वृद्ध पुरुषांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे

कोरोना विषाणू संसर्गामुळे तीव्र श्वसन विकार आणि न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं घाटी रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे

मृत्यूनंतर केलेल्या तपासणीमध्ये या रुग्णास कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं

दरम्यान जालना जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली यामध्ये शहरातल्या तीन इंदेवाडी इथल्या दोन आणि भोकरदन तालुक्यातल्या नूतनवाडी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे

दरम्यान उपचारानंतर बरे झालेल्या चार रुग्णांना काल सुटी देण्यात आली

तुळजापूर तालुक्यातल्या सलगरा इथं दोन तर नळदुर्ग इथला एक रुग्ण आहे

दरम्यान परंडा इथल्या एका बाधित रुग्णाचा काल सोलापूर इथं मृत्यू झाला

हा पुरुष औरंगाबादहून गावात परतला आहे

हे सर्वजण मुंबईहून गावाकडे परतले आहेत

हे सर्वजण विलगीकरण कक्षात दाखल आहेत

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात दोन मुली कोरोना विषाणू बाधित आढळल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली

दरम्यान सेलू शहरातला हसमुख कॉलनी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जाहीर केला आहे

मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते काल बोलत होते मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं तयारी केली असून प्रख्यात विधीज्ञ मुकूल रोहतगी आणि इतर ज्येष्ठ वकिल मंडळी राज्य शासनाची बाजू मांडणार असल्याचही त्यांनी सांगितलं

महावितरणसह इतर खासगी वीज कंपन्यांच्या ग्राहकांनासुद्धा ही मुभा मिळणार असल्याचं ते म्हणाले त्यासाठी ग्राहकांना जवळच्या वीज कार्यालयात जावं लागणार असून यासाठी कुठलंही अतिरीक्त शुल्क लागणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं टाळेबंदीच्या काळात ग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र केवळ दोन ते तीन टक्के ग्राहकांनीच मीटर रीडिंग पाठवल्यानं इतर ग्राहकांना सरासरी वापराच्या आधारे वीज बिल पाठवण्यात आलं होतं त्यानंतर प्रत्यक्ष रीडिंगच्या आधारे बिल पाठवण्यात आल्यानं जास्त बिल आलं असा गैरसमज ग्राहकांमध्ये निर्माण झाला असल्याचं राऊत यांनी सांगितलं यासंदर्भात काही शंका असल्यास ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन शंका दर करुन घेऊ शकतील असं ते म्हणाले

याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला हा दुसरा हप्ता एक जुलै रोजी देय होता आता तो देण्यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढण्यात येईल असं सरकारनं सांगितलं

सोमवारी मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक उडाली यात दोन दहशतवादी ठार झाले

पाच लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

कृषी मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केल्या असून त्याची दखल घेत तक्रारीची पडताळणी तातडीनं करण्यासाठी तपासणी पथकाची संख्या वाढवावी असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत याप्रकरणी दोषी कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची सूचनाही कृषी मंत्र्यांनी केली आहे दरम्यान काल सांगली इथं बोलताना भुसे यांनी महात्मा ज्योतिराव फुले कृषी कर्जमुक्ती योजना बंद होणार नसून ती यापुढेही सुरू राहणार असल्याचं सांगितलं

बियाणे आणि खत शंभर टक्के उपलब्ध असून त्याची कोणतीही कमतरता नसल्याचं ते म्हणाले

या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करून शेतकऱ्यांना भरपाईची मागणी करण्यात आली संघटनेच्या वतीनं वसमत सेनगाव आदी ठिकाणी कृषी विभागाकडे बियाणं न उगवल्यानं निवेदनं देऊन पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी क्रषी अधीक्षक कार्यालयातल्या साहित्याची नासधूस केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

शेतकऱ्यांच्या तक्रारींवर कृषी विभागानं लक्ष घालावं असं त्यांनी सूचित केलं

विपीन इटनकर यांनी काल नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा गाव शिवारात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन उगवणीची पाहणी केली जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांसोबत असून सोयाबीनची उगवण ज्या क्षेत्रामध्ये झालीच नाही अशा शेतावर दबार पेरणी करावी आणि अल्प प्रमाणात उगवलेल्या ठिकाणी मूग उडीद तूर सूर्यफूल अशा पिकांची लागवड करावी असं आवाहन त्यांनी शेतकर्यांना केलं आहे

आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा तो महत्वाचा भाग असल्याचं मत केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलं भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा आणि विदर्भातल्या कार्यकर्त्यांच्या व्हर्च्येअल सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते या सभेचे प्रास्ताविक प्ण्यातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं दिल्लीतून या सभेचे सूत्रसंचालन खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केलं या सभेत औरंगाबादहून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे खासदार डॉक्टर भागवत कराड विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आमदार सुजितसिंह ठाकूर आमदार अतुल सावे सहभागी झाले होते लात्रमधून पद्मश्री डॉक्टर अशोक क्कडे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते

या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सादर केलं आहे

काही राष्ट्रीयीकृत बँका क्रषी कर्जाच्या वितरणाला नकार देत असल्याच्या तक्रारी आल्या असून या तक्रारी सरकारनं गांभिर्यानं घेतल्या आहेत शेतकऱ्यांना कुठल्याही त्रासाशिवाय कर्ज मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देशमुख म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही उन्नत भारत अभियान विभागीय समन्वयक संस्था आहे

प्रमोद येवले यांनी सांगितलं

काल दुपारी ही घटना घडली मृतांमधल्या दोघी सख्ख्या बहिणी तर इतर तिघी चुलत बहिणी असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात शेततळ्यात बुडून चार भावंडांचा मृत्यू झाला बाबुर्डी गावात काल दुपारी ही घटना घडली ही भावंडं उत्तर प्रदेशमधले असून त्यांच्या कुटंबातले सदस्य गुऱ्हाळावर मजुरीचं काम करतात